अर्जेंटिनामध्ये ब्यूनर्स आयर्स इथं जी ट्वेंटी राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते याबाबत एक तपशीलवार सादरीकरण करत फरार आर्थिक गुन्हेगारांचा उपद्रव रोखण्यासाठी परिणामकारक क्रतीशील सहकार्याची गरज असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय्य लोकशाहीकारक संबंधांना चालना देण्यासाठी तसंच आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्यासाठी सामुहिकरित्या काम करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार केला आहे जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला

स्टेट बँक आॅफ इंडियानं भारतीय राष्ट्रीय वेतन व्यवस्था महामंडळाला या स्वरुपाचं पत्र पाठवल्यानंतर यु आय डी ए आयनं हे स्पष्टीकरण दिलं सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी आधारबाबत दिलेल्या निकालानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं वेतन महामंडळाला आधारवर आधारित वेतन व्यवस्था बंद करण्याबाबतचा मानस व्यक्त केल्यानंतर यू आय डी ए आयनं सदरचे निर्देश दिले

हैदराबाद इथं काल भारतीय व्यक्तीगत मानसोपचार संघटनेच्या एकोणिसाव्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते तरुण मुलं शेतकरी महिला आत्महत्या करतात हे पाहून आपण व्यथित होतो असं सांगून उपराष्ट्रपतींनी यावर उपाय म्हणून राष्ट्रीय पातळीवर अभियान राबवण्याची गरज व्यक्त केली केंद्रीय महसूल सचिव म्हणून अजय भ्षण पांडेय यांनी काल कार्यभार स्वीकारला

भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वस्तू आणि सेवा कर नेटवर्कचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत राजस्थानच्या बिकानेर इथं एका जमिन घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप ठेवत सक्तवसूली संचालनालयानं काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे नातलग रॉबर्ट वाड्रा यांना समन्स बजावलं आहे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्सार वाड्रा यांच्याविरोधात हे द्सरं समन्स असून पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू

जॉर्ज एच डब्ल्यू

ब्रलडाणा जिल्हयात पाणीटंचाई गंभीर होत चालली असून अत्यल्प पावसामुळे भूर्गभातली पाण्याची पातळी मोठया प्रमाणात खालावली आहे जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातल्या दहा गावात विहीरींचं अधिग्रहण करण्यात आलं तर चिंचोली क्रखेड या गावात टँकरनं पाणीप्रवठा करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या मुलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याआधीही पहिले तीन दिवस काही मुलांना लसीकरणानंतर आरोग्याच्या समस्या सुरु झाल्या मात्र त्यांना तातडीनं उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

जर्मनीत म्यूनिक इथं महासंघाच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत अभिनवला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

ब्ल्यू क्रॉस हा सन्मान पटकावणारा अभिनव बिंद्रा हा एकमेव भारतीय नेमबाज आहे

क गटात भारताचा सामना उद्या बेल्जियम बरोबर होईल गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं काल आयर्लंडला दोन एक असा पराभव केला